देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत कालपासून प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते

दवाई भी कडाई भी असा नारा त्यांनी यावेळी दिला दरम्यान देशात नवउद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी काल एक हजार कोटी रुपये निधीची घोषणा केली प्रारंभ या स्टार्टअप इंडिया जागतिक परिषदेत ते काल बोलत होते

आतापर्यंत आपण मास्क हात धुणं आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा म्काबला केला लस घेतल्यानंतरसुद्धा त्याचा विसर पडू देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याचं आढळलं नाही असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली ते काल जालना इथं लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाल्यानंतर बोलत होते याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लवकरच पत्र पाठवणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं

औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली

बालरोग तज्ज्ञ डॉ राजेंद्र वैद्य यांना पहिली लस टोचण्यात आली आपला अन्भव सांगताना डॉ वैद्य म्हणाले पहिली लस घेण्याचा मान मला आज येथे मिळालेला आहे निश्चितपणे काहीही त्रास नाही आहे सर्व लोकांनी न घाबरता लस घ्यावी

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ पद्मजा सराफ डॉ संजय जगताप आणि रुग्णवाहिका चालक अमोल काळे यांना सर्वप्रथम लस देण्यात आली डॉ सराफ यांनी आपला अनुभव या शब्दांत व्यक्त केला

भारतीय वैद्यक संघटना आयएमएचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ अनुराग पांगरीकर तसंच आयएमए महिला संघटनेच्या अध्यक्ष डॉ संजीवनी कोटेचा यांना पहिली लस देऊन या लसीकरणाची सुरूवात करण्यात आली खाजगी डॉक्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसंच काही शासकीय चत्र्थ श्रेणी आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी लस देण्यात आली

द्र्गादास पांडे यांना कोविडची लस टोचून लसीकरण मोहीम सुरू झाली त्यांच्या पाठोपाठ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी कोविडची लस घेतली

लसीकरणाबाबतचा आपला अनुभव सांगताना डॉ पांडे म्हणाले मी हे लसीकरण कोविड लसीकरण करुन घेतलं मी पहिला लाभार्थी आहे

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय तसंच कळमन्री उपजिल्हा रुग्णालयात काल प्रत्येकी शंभर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेला सुरवात झाली हिंगोली जिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ दीपक मोरे तसंच स्टाफ नर्स रमा गिरी आणि कळमन्री उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ

मला कसलाही त्रास होत नाही म्हणजे ही लस सुरक्षित आहे आणि या लसीकरणानंतर कोविड सारख्या महामारी असणाऱ्या आजारापासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी मी ही लस घेतलेली आहे

त्यामध्ये मला भरपूर त्रास असतो लस घेणे किती गरजेचं आहे हे आता मला समजत आलं

सार्वजनिक खासगी भागिदारी पध्दतीचा वापर करुन सर्वांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेचे माजी अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांना तर उदगीर उपजिल्हा रुग्णालयात डॉ अश्रूबा जाधव यांना सर्वप्रथम लस देण्यात आली

या कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव केला मुदखेड तालुक्यात मुगट इथं आरोग्य विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतल्याने पहिल्याच फेरीत ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे

मृतांमध्ये बीड औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जनतेस अफवा पसरवू नये असं आवाहन केलं आहे

संरक्षण क्षमता महोत्सवाचं राज्यपालांच्या हस्ते काल नागप्रात राजभवन इथं डिजिटल माध्यमातून उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

औरंगाबाद इथं छत्रपती संभाजी राजे व्यापारी आणि क्रीडा संक्लाचं लोकार्पण ठाकरे यांच्या उपस्थितीत काल झालं त्यावेळी ते बोलत होते शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असंही ठाकरे म्हणाले दरम्यान औरंगाबाद इथं काल शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्तळ्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण झालं शहरातल्या विविध विकास प्रकल्पांचंही पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे कक्षपडेगाव कचरा प्रक्रिया केंद्र कांचनवाडी इथं ओल्या कचऱ्यासाठीचा प्रकल्प पोलिस आय्क्तालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यासह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे रेल्वे स्थानक परिसरात बस स्थानकाचं भूमिपूजनही देसाई यांच्याहस्ते करण्यात आलं क्रांतिचौक परिसरात सायकल ट्रॅकवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सायकल चालवून या ट्रॅकचं लोकार्पण केलं

उस्मानाबाद इथं शहर पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पणात ते काल बोलत होते

दरम्यान उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याबाबत उस्मानाबाद नगरपालिकेला आदेश देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे नामांतराबाबत शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्याभिषेक दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीनं संभाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नवा मोंढा वसंतनगर भागात ही कारवाई केली

द्रष्ट दमन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सरदार गुरमीत सिंघ यांनी ही माहिती दिली